निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेनंतर या माध्यमांनी स्वतःहन काही संकेत निश्वित केले असून त्याची नीती संहिताचं त्यांनी काल सादर केली माध्यम प्रमाणापत्र आणि देखरेख समितीकडून प्रमाणित जाहिरातीचं राजकीय पक्षांकडून याव्यात यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची तयारीही ही माध्यमांनी दाखवली आहे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबत या माध्यमांची प्रशंसा केली आहे

सहारिया यांनी काल मुंबईत दिली लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकाच वळी मतदान होत असल्यानं शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नया मेहणून हा निर्णय घष्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

होळी हा रंगोत्सव आज दक्षिरात उत्साहानक्रिजरा होत आह मुंबईत सार्वजनिक होळीसाठी मॉल रिसॉड्री सज्ज आहत सिनस्ट्रीतही होळीचा उत्साह असतो रव्वि सुरक्षा व्यवस्था तैनात कली आह मुंबई महापालिक्टी प्लॅस किविरहीत आणि पाणीविरहीत पर्यावरणप्रक होळी साजरी करण्याचं आवाहन क्लि आह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती तसंच राज्यपाल सी